प्रणे महापालिकेने मोठ्या प्रमाणात लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली तर खासगी डॉक्टर मदत करतील आयएमएचे सदस्य डॉक्टर नर्स स्वेच्छेने लस देण्यासाठी तयार आहेत असं आयएमएच्या हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ संजय पाटील यांनी आज सांगितलं

त्यांना रेमडेसिविरचा उपयोग नसल्याचा निष्कर्ष राज्य सरकारच्या कोरोना विषयक कृती दलानं काढला आहे या पार्श्वभूमीवर येत्या एक दोन दिवसांत कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याची शक्यता असल्याचं मत आरोग्य विभागच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचं हिंद्स्तान समाचार या वृत्त संस्थेनं आज दिलेल्या बातमीत म्हटलं आहे जम्बो कोविड पुण्यातल्या शिवाजी नगरच्या जम्बो कोविड केअर रुग्णालयात आयसीयू आणि एचडीयू बेडचा तुटवडा जाणवू लागला आहे

पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहरातील ऑटो क्लस्टर सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णाकडून पैसे घेतल्याप्रकरणी या सेंटरचं कामकाज पाहणाऱ्या स्पर्श हेल्थ केअर या संस्थेविरुद्ध महापालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला आहे याप्रकरणी चौकशी करून स्पर्श संस्थेकडे असणारा रुग्ण भरतीचा अधिकार काढून घेतला असल्याचं पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज सांगितलं

या कालावधीत केवळ औषधं आणि द्ध विक्री द्कानं स्रु राहणार आहेत

पॅथॉलॉजी लॅब प्रणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून वेळेत दिली जात नसल्याची तक्रार विविध सरपंचानी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे त्यामुळे रुग्णाला उपचार त्याच्या संपर्कातील व्यक्तींची वेळेत तपासणी या गोष्टींना उशीर होत आहे असं या सरपंचांनी म्हटलं आहे याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत कॅमेऱ्यांची चोरी जून्नर परिसरात बिबट्यांच्या गणनेसाठी वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यांपैकी काही कॅमेरे चोरीला गेल्याचं समोर आलं आहे क्तूहलापोटी कोणी हे कॅमेरे नेले असतील तर त्यांनी ते परत करावेत त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं वन खात्यानं स्पष्ट केलं आहे

यातले काही चोरीला गेल्याचं उघड झालं आहे मात्र वन विभागाव्यतिरिक्त अन्य कोणालाही त्याचा फारसा उपयोग नसल्यानं केवळ क्तूहलापोटी या चोरी झाली असावी असा संशय आहे थोरवे निधन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब उर्फ सत्यवान थोरवे यांचं आज पुण्यात अल्पशा आजाराने निधन झालं ते

कं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ते क्रीडा क्षेत्रात कार्यरत होतेसंघटने च्या अध्यक्ष पदाबरोबरच त्यांनी कार्याध्यक्ष सदस्य पदाचा कार्यभारही सांभाळला होता सध्याते क्लब ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी होते पुणे महापालिकेच्या क्रीडा समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं होतं

उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि द्पारनंतर हवामान ढगाळ राहील असा पूणे वेधशाळेचा अंदाज आहे हा होता आजचा पुणे वृत्तांत